केंद्र सरकार भारतीय मुस्लिमांच्या पाठीशी आहे कोणी भारतीय मुस्लिमांना देशाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर असं करणाऱ्यांनाच आम्ही देशाबाहेर काढू असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातल्या बावधन गावात आठवले यांच्या हस्ते दुमजली बुद्ध विहाराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर सभागृह अत्याधुनिक वाचनालय तसंच व्यायाम शाळाही उभारण्याची व्यवस्था केली आहे कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन सरकारने देशात याचा संसर्ग रोखण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली आहे यामध्ये केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी तसंच नागरी हवाई वाहतुक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा समावेश आहे या कृतीदलाची आज बैठक होईल त्यात कोरोना विषाणूप्रसार रोखण्याच्या दिशेनं उपाययोजनांवर चर्चा होईल

राज्यसभेत एका प्रश्राच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली

असंही या उत्तरां म्हटलं आहे

कॉंग्रेस डावे तृणमूल डीएमके आणि सपाच्या सदस्यांनी आक्रमक होत हौद्यात प्रवेश करत सीएए आंदोलकांवर केलेल्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळातच उपाध्यक्ष हरिवंश यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रदर्शन ठराव पुढे नेण्याचा प्रयत्न केला सभागृह नेते थावरचंद गेहलोत यांनीही सदस्यांना चर्चेत सहभागी होण्याचा आग्रह केला मात्र त्याचाही उपयोग झाला नाही त्यातच विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं नोकऱ्यांच्या प्रशावर गेल्या सात दिवसापासून मुंबईत आझाद मैदानावर मराठा तरुणांचं आंदोलन सुरू असून आज सकाळी या आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली

या निवडणूकीत महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुशिलाबाई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर तर बाळासाहेब पाटील रावनगावकर संजय अप्पा बेळगे रामराव नाईक यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तिघांचे विभाग लवकरच वाटप केले जातील अस सांगण्यात आलं आहे

आमचे हिंगोली वार्ताहर रमेश कदम यांनी याबाबत माहिती दिली

कारखानदारी क्षेत्रात जानेवारी महिन्यात वाढ झाल्याच्या आढाव्यानंतर आज दुपारपासून बाजारात सकारात्मक कल राहिला

समारोप सोहळ्यासोबतच पुरस्कारांचंही वितरण आज झालं

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पावसाचा निबंध या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार पटकावला तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचा पुरस्कार जर्मनीच्या इजाबेला प्लुसिन्स्का यांच्या पोर्टेट ऑफ सूझन आणि भारतीय दिग्दर्शक दिवाकर एस के यांच्या द फॉक्स ऑफ द पामग्रोव्ह या या चित्रपटांना विभागून देण्यात आला पदार्पणातल्या चित्रपटासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार उमाशंकर नायर गाइती सिद्दीकी यांच्या प्रस्विफादर या नेपाळी लघुपटाला मिळाला विदयार्थ्यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आयडीपीए पुस्स्कार अनंत दास साहनी यांच्या नेकेड वॅल या लघूपटाला मिळाला तर जलसंवर्धन आणि हवामान बदल या विषयावर यावर्षीपासून सुरु केलेला विशेष पुस्स्कार वेटलँड्स वेल या अरविंद एम यांच्या लघुपटानं पटकावला

तर दिग्दर्शक जयशंकर यांच्या लच्छावा या लघुपटाला राष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष उल्लेखनीय लघुपटाचा पुस्स्कार प्रदान करण्यात आला

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे काल रात्री अकरा वाजता हा अपघात झाला क्रूझर जीपमधून प्रवास करणारे चौधरी कुटुंबीय एक लग्न समारंभ आटोपून मुक्ताईनगरला परत निघाले असताना समोरून येणाऱ्या डंपरनं क्रुझर जीपला जोरदार धडक दिली

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात झरे गावाजवळ काल रात्री एक जीप विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात जीपमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण वाचला आहे हे सर्वजण साताऱ्यात चितळी इथं एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं नंदोरी मार्गावर आज सकाळी एका माथेफिरू तरुणानं प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून पेटवलं त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी नागपूरला हलवलं आहे

त्याला प्रमुख संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

कोल्हापूर जिल्ह्यात आज लोकशाही दिन पार पडला

अहमदनगर जिल्हयात प्रवरा नदीकाठी असलेल्या पिंपळगाव फूणगी गावातल्या श्रेया मंज्याबापू जाधव यांच्या अडिच वर्षे वयाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला मध्यमहाराष्ट्रात हवामान कोरडे होते मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तूलनेत लक्षणीय तर काही भागात किचित वाढ

येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल